भोर वडगाव मुक्ताई नगर वाणडोगंरी पारशिवणीबार्शी टाकळी इथं हे मतदान होणार आहे

राज्याचे निवडणूक आयुक्त जे

सहारिया यांनी ही माहिती दिली आहे रेल्वे व्यवस्थापकांनी द्रुस्तीच्या कामाकरता नियोजित एकात्मिक ब्लॉकचा उपयोग करुन गाड्यांच्या वक्तशीरपणात सुधारणा करावी असे निर्देश रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी दिले आहेत दैनंदिन दुरुस्तीच्या कामाचा परिणाम रेल्वेगाड्यांच्या वेळेवर होऊ नये असं ते म्हणाले उत्तर मध्य ईशान्य तसंच पूर्व मध्य रेल्वेच्या कामांचा आढावा घेतांना ते नवी दिल्ली इथं बोलत होते नियोजित ब्लॉकची पूर्वसूचना द्यावी जेणेकरुन प्रवाशांना त्रास कमी होईल असंही गोयल यांनी सांगितलं

सध्या पाचशे व्हॅक्युम बायो टॉयलेट्सची मागणी नोंदवण्यात आली असून हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर अडीच लाख बायोटॉयलेटस बदलण्यात येतील विमान कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी सुविधांचे आध्निकीकरण करण्याच्या योजनेपैकी बायोटॉयलेट्सचं अद्ययावतीकरण ही एक योजना आहे व्हॅक्यूम टॉयलेटस वासरहित असतील आणि रेल्वेरूळ स्वच्छ राहतील पाण्याचा वापर कमी होईल आणि ती तुंबणार नाहीत रेल्वेमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनुसार एक लाख छत्तीस हजार नऊशे पासष्ट बायो टॉयलेटस सदत्तीस हजार चारशे अकरा डब्यांमध्ये बसवण्यात आली असून प्रत्येक टॉयलेटची किमंत एक लाख रुपये आहे सर्वोच्च न्यायालयाने काळ्या पैशासंदर्भात स्थापन केलेल्या विशेष चौकशी समितीचे उपाध्यक्ष न्यायमूर्ती अरिजित पसायत यांनी सांगितलं की देशाच्या विविध भागातील माओवादी नेत्यांकडून मोठया प्रमाणावर काळा पैसा जप्त करण्यात आला आहे कटक इथं समितीच्या उच्चस्तरीय बैठकीनंतर त्यांनी बातमीदारांना ही माहिती दिली माओवाद्यांकडून हस्तगत करण्यात आलेल्या काळ्या पैशासंदर्भात अधिक चोकशी करण्यात येईल माओवादी त्यांच्या यंत्रणेचा विस्तार करत असून अंमली पदार्थाच्या व्यापारातून मोठ्या प्रमाणावर काळा पैसा जमवत असल्याची माहिती न्यायमूर्ती पसायत यांनी दिली केंद्रीय मनृष्यबळ विकास मंत्रालयानं सर्व विद्यापीठांना दरवर्षी प्रदवी प्रदान सोहळा घेणं बंधनकारक केलं आहे पदवी प्राप्त करणं हा विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी गौरवपूर्ण क्षण असल्यानं हा कार्यक्रम दरवर्षी घ्यावा असं मंत्रालयानं सर्व विद्यापीठांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे काही विद्यापीठं दरवर्षी हा कार्यक्रम घेत नसल्याचं निदर्शनास आल्यानं हे निर्देश देत मंत्रालयानं प्रत्येक विद्यापीठाला शेवटचा पदवी प्रदान कार्यक्रम कधी घेतला याची माहिती देण्यास सांगितलं आहे

मोसमी पाऊस महाराष्ट्राच्या पश्चिम भागात तसंच पश्चिम बंगाल पूर्व आसाम भागात घूटमळत असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे येत्या सहा ते सात दिवसात मान्सून पुढे सरकण्याची शक्यता कमी आहे कोकण गोवा अंदमान निकोबार द्विपसमूह उत्तराखंड अरुणाचल प्रदेश आसाम मेघालय सिक्कीमपश्विम बंगाल मध्यमहाराष्ट्र आणि कर्नाटकच्या काही भागात आज मुसळधार पावसाची शक्यता विभागानं हवामान विभागानं वर्तवली आहे मुंबई आणि परिसरात सकाळपासून पावसाच्या जोरदार सरी येत आहेत पालघर जिल्ह्यात काल सकाळ पासून अनेक तालुक्यात पावसाला सुरुवात झाली आज सकाळ पासून जिल्ह्यातल्या बोईसर पालघर डहाणू विक्रमगड वाडा भागात पावसाला चांगली सुरुवात झाली आहे तर वाङ्यात आज सकाळी चांगला पाऊस झाला असून सध्या पावसाचा जोर कमी झाला आहे